केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत मंत्री समुहाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राजदूत अधिकारी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्था रोजगार आणि प्रकल्पा संबंधिचे व्हिसा वगळता तिर सर्व व्हीसा रद्द केल्याचं यावेळी जारी केलेचं निवेदनात म्हटलं आहे

भारतीयांनी परदेशात जाणं टाळावं असं अवाहनही केंद्र सरकारने केले आहे

ज्यांना कोरोनाची बाधा झाली नाही त्यांना तपासणीनंतर फिरण्याची मुभा देण्यात आली आहे

यामुळे राज्यांनाही या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनाकरणं सोयीस्कर होईल असंही ते म्हणाले काल झालेल्या मंत्रालय सचिव संबंधितमंत्रालय लष्कराचे प्रतिनिधी तसचं भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला मंत्रीगटाच्या समितीनं विविध प्रतिबंधात्मक उपायांवर विचार विनिमय केला त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या कामावर समाधान व्यक्त केलं असंही तेम्हणाले

कोरोना विषाणूव्या पार्बंभूमीवर एअर डियानं रोम मिलान आणि सेऊल ला जाणारी आपली विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे

दरम्यान काल एअर डियाच्या विमानान मिलान बून आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरु आहेत

जागतिक आरोय्य संघटनेनं कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केलं आहे काल जिनिव्हा क्वें वार्ताहरांशी बोलताना संघगटनेचे प्रमुख टेडर्स अधनोम यांनी सांगितलं येत्या काही दिवसात या विषाणूमुळे रुग्णयांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली या आधी अश्या पद्धतीनं साथीचा रोग पसरण्याचं प्रमाण आपण पाहिलं नव्हतं असंही ते म्हणाले

उद्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध अमलात येतील असंही ट्रम्प म्हणाले महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अकरा वर पोचली आहे

ही व्यक्ती अमेरिकेतून भारतात परतले असता तपासणीनंतर त्यांना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं सध्या ही व्यक्ती शहरातील रुग्णालयात उपचार घेत आहे दरम्यान महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातले दोघे जण विलीच्या मिलान शहरात अडकून पडले आहेत ते काल भारतात परतणार होते पण कोरोना विषाणू बाधित नसल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना प्रवास नाकारण्यात आला या व्यतिरिक्त महाराष्ट्रात काल कोरोना विषाणूची लागण झालेले पाच रुण आढळले

देशातल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांसाठी आरोग्य मंत्रालयानं काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत प्रवासामुळे अथवा त्या व्यतिरिक्त लागण झालेल्यांना सुयोग्य वैद्यकीय वातावरणात तातडीचं विलगीकरण अनिवार्य असून स्वतंत्र शौचालय तसचं वायुविजनाची सोय असलेल्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवावं या खोलीत कुटुंबातल्या दूसऱ्या सदस्याला राहावं लागल्यास किमान एक मिटरचं अंतर ठेवावं बाधित रूग्णानं ज्येष्ठ नागरिक गरोदर स्त्रिया लहान मुलं यांच्याशी संपर्क ठेऊ नये तसंच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नये अशा व्यक्तीनं आपले हात वारंवार साबण आणि पाण्यानं धूवावेत तसचं अल्कोहोल युक्त सर्विटायझर वापरावेत अशा व्यक्तीनं सर्जिकल मास्क वापरावेत आणि दर सहा ते आठ तासांनी ते नष्ट करावेत

काल त्याला न्यायाधीश पी पी राजवैद्य यांच्यासमोर उपस्थित केलं होतं

त्यामुळे अधिक चौकशीसाठी संचालनालयानं राणाच्या कोठडीची मुदत वाढवून मागितली होती ती मुदत न्यायालयानं मान्य केली गेल्या रविवारी राणाला अटक केली होती आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचा मुख्य कार्यक्रम यावर्षी लडाखची राजधानी लेहमध्ये होणार आहे

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या पोट निवडणूकासाठी आज भारतीय जनता पार्टीनं आपली दुसरी यादी जाहीर केली राज्यसभेसाठी भाजपानं महाराष्ट्रातून डॉ भागवत कराड यांना उमेदवारी दिली असून राज्यातल्या विधानपरिषद पोट निवडणूकीसाठी अमरिश पटेल यांची उमेदवारी जाहिर केली आहे राज्यसभेसाठी भाजपानं हरियाणामधून रामचंद्र झांगडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांना हिमाचल प्रदेशातून उदू गौस्वामी यांना तर मध्यप्रदेशातून डॉ सुमेर सिह सोलकी यांनी उमेदवारी जाहीर केली आहे राज्यसभेत आज ईशान्य दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारावर चर्चा होणार आहे

भारतीय स्टेट बँक या सार्वजनिक क्षेत्रातलया सर्वात मोठ्या बँकेनं आपल्या निधी आधारित कर्ज दरात एक ते दीड टक्का कपात केली आहे या महिन्यातली ही दुसरी कपात असून चालू वित्तीय वर्षातली ही दहावी कपात आहे या निर्णयामुळे गृह तसंच अन्य ग्राहक कर्ज स्वस्त होणार आहेत मुदत ठेवींवरील व्याज दरात देखील कपात होणार आहे

भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला ईथं खेळवला जाणार आहे पावसामुळे अजुन नाणेफेक झाली नाही

सायना नेहवाल मात्र पहिल्याचं फेरीत जपानच्या अकेंन यामागुची कडून पराभूत झाली पुरुष एकेरित लक्ष्य सेन वगळता किदंवी श्रीकांत बी साई प्रणितपरुपल्ली कश्यप या उर्वरित खेळाडूंच आव्हान संपूष्टात आलं